पाकिस्ताननं आज प्न्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरू असलेल्या तिस या अंतिम क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुस या दिवशीचा खेळ अप् या उजेळाम्ळे स्थगित महाराष्ट्र आणि हरियाणात उद्या होणा या विधानसभा निवडण्कांची तयारी पूर्ण झाली आहे

काल प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी मतदारांना प्रभावित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले

सर्वच मतदान केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीव्ही पॅट मशिनसह मतदानासाठी आवश्यक साहित्याचा प्रवठा केला आहे मतदान केंद्रांच्या व्यवस्थापनासाठी प्रेशा प्रमाणात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निय्क्ती करण्यात आली सर्वच ठिकाणी चोख स्रक्षा व्यवस्था ठेवली असून काल ठिकठिकाणी जिल्हाधिकारी आणि निवडणुक अधिकाऱ्यांनी आढावा बैठका घेतल्या राज्यातल्या अनेक संवेदनशील मतदान केंद्रांवर थेट प्रक्षेपणासाठी वेब कास्टिंग आणि सीसीटीव्ही कॅमे यांची व्यवस्था उआरली आहे इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसलेल्या मतदान केंद्रांवर पोलीस वायरलेस सेट उपलब्ध करून दिले आहे जिथे तात्पुरत्या स्वरूपातल्या मंडपांमध्ये मतदान होणार आहे अशा ठिकाणी अग्निस्रक्षेची व्यवस्थाही केली आहे जवळपास प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमधली काही मतदान केंद्र सखी मतदान केंद्र असणार आहेत या केंद्रांवरचं संपूर्ण व्यवस्थान महिला अधिकारी सांभाळणार आहेत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र किंवा व्हीव्ही पॅट यंत्रामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या तर त्यासाठी अभियंत्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राची माहिती देण्यासाठी मतदार चिठ्ठीचं वितरण करण्यात आलं आहे ठिकठिकाणी दिव्यांग ज्येष्ठ नागरिक तसंच आजारी असलेल्या मतदारांसाठी व्हिलचेअर तसंच रुग्णवाहिकांसह इतर वाहनांचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे सोमवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान केंद्रावर ओळख पटविण्यासाठी आवश्यक ओळखपत्रांची यादी आरत निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे

यापैकी कोणत्याही एक पुरावा मतदान केंद्रावर घेऊन जाणे आवश्यक आहे भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार विषयक सहकार्याबाबत बोलणी सुरु आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्यालयात सीतारामन आणि अमेरिकेचे अर्थमंत्री स्टीव्हन म्य्यचीन यांच्यात याबाबत चर्चा झाली म्य्यचीन पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला भारतात येणार आहेत लोखंड आणि अल्युमिनियम च्या काही उत्पादनांवर अमेरिकेनं लावलेल्या वाढत्या शुल्कात भारत सवलतीची मागणी करत आहेए तसंच कृषी वाहन उद्योग अभियांत्रिकी आणि इतर उद्योगांसाठी बाजारपेठ वाढवायचा प्रयत्न करत आहे तर कृषी द्रग्ध आणि वैद्यकीय उपकरणांची बाजारपेठ वाढवण्याचा तसंच माहिती आणि संवाद तंत्रज्ञान उत्पादनांवरील आयात श्ल्कात कपात करण्याची मागणी अमेरिका करत आहे

सामाजिक सुरक्षा आणि वैद्यकीय उपाययोजनांसाठी दुहेरी कर आकारणी समाप्त करण्याबाबतच्या प्रस्तावावर चर्चा सुरु आहे अशी माहिती सीतारामन यांनी दिली जम्म् काश्मीर मधल्या कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार क्षेत्रात आज पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं या वेळी झालेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले असून एक नागरिक मृत्युमुखी पडला आहे या घटनेत तीन जवानासहीत आठ जण जखमी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात सहा घरांचही न्कसान झालं आहे पाकिस्तानी सैन्यानं नियंत्रण रेषेजवळील सैनिकी चौंकीवर तसंच नागरी वस्तीवर स्वयंचलित हत्यारानं गोळीबार तसंच उखळी तोफांचा मारा केला आरतीय सैन्यानं गोळीबाराला चोख प्रत्युतर दिलं असून पाकिस्तानी सैनिकही जखमी झाले आहेत राजस्थानातील जैसलमेर इथं आरतीय लष्कराच्या सुदर्शनचक्र वाहिनीच्या दोन दिवसीय युध्द सरावाला सुरूवात झाली या युध्द कवायतीमध्ये अग्नी क्षेपणास्त्र आणि तोफखान्यासहित सेना आपले शक्ती प्रदर्शन करणार आहे तोफखाना शस्त्रे तसंच यांत्रिकी सैन्य लष्कराचे हवाई स्रक्षा आणि वाय् दलाचे हेलीकाप्टर्स हे या सरावामध्ये सहभागी होणार आहेत

अल्जीरियाचे अमीन सिदी बोमेदाइन यांचा अबो लेईला ली चैंग गेऊन हा रोमँग यांनी दिग्दर्शित केलेला कोरियन चित्रपट मॉरिस ओल्टेआनो यांचा मॉन्स्टर्स हा रोमन चित्रपट अमेरिकेच्या स्टीवन ऑरट यांचा माय नेम इज सारा इव्हा क्ल या महिला दिग्दर्शिकेचा क्लिओ हे चित्रपट यावर्षीच्या चित्रपट पदार्पण विभागात दाखवले जातील याशिवाय अभिषेक शाह यांचा राष्ट्रीय चित्रपट प्रस्कार मिळालेला हेल्लारो आणि मनु असोकन यांचा उयारे हा मल्ल्याळम् चित्रपट हे दोन भारतीय चित्रपटही या विभागात दाखवले जाणार आहेत या विभागाअंतर्गत कलात्मक निर्मिती तंत्र तंत्रज्ञानाचा वापर आणि अभिनयतेच्या पातळीवर सर्वोत्कष्ट ठरणाऱ्या चित्रपटाला रौप्य मय्र सिल्व्हर पिकॉक प्रमाणपत्र आणि दहा लाख रुपये असं पारितोषिक दिलं जाणार आहे राज्यातल्या मतदानाविषयी आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत विभागातर्फे एक चर्चात्मक कार्यक्रम उद्या संध्याकाळी सव्वा सात ते आठ या वेळेत प्रसारित करण्यात येणार आहे राज्यातल्या सर्व प्रादेशिक वृत विभागांचे प्रतिनिधी तसंच आकाशवाणीचे अंशकालीन वार्ताहर या कार्यक्रमात सहभागी होतील

ही माहिती सगळ्या लोकांना मिळन्याकरीता करता आम्ही सगळ्या वृत्तपत्रा मध्येसूद्धा याबाबतचे एक प्रसिद्ध आम्ही देतो आहोत याच्या सोबतचा आम्ही त्या परिसरामध्ये ज्या परिसरामध्ये मतदार राहतात त्या मतदान केंद्रांचे त्यांच्या रहिवासीच्या आगामध्ये आम्ही आज ऑटो फिरव्णही ही माहितीस्द्धा देण्याचा प्रयत्न केला आहे

विशिष्ठ मतदान केंद्रावर आपलं ओळखपत्र मात्र न्यावं लागेल

परंतू व्होटर स्लीपवर तृम्हाला मतदान करू दिलं जाणार नाही

जिल्ह्यात ब्लडाणाए चिखली मलकापूर सिंदखेड राजा खामगांवए मेहकर व जळगांव जामोद अशा सात विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण झाली आहे या निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे

प्रत्येक मतदान चम्मध्ये एक मतदान केंद्राध्यक्ष व तीन मतदान अधिकारी पोलीस कर्मचारी आर्दीचा समावेश करण्यात आलेला आहे

विधानसभा मतदारसंघ स्तरावर साहित्य वाटप करण्यासाठी परिपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे जिल्ह्यामध्ये मतदार चिठ्ठ्यांचे वाटप व मतदान माहिती प्स्तिकांचे वाटप करण्यात आलेले आहे

यवतमाळ जिल्ह्याच्या सातही विधानसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पाडण्याकरिता निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून मतदान केंद्रांवर मतदान अधिकाऱ्यांसह कर्मचारी रवाना झाले

आपला देश हा लोकशाही प्रधान आहे लोकशाहीत प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळाला आहे

जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात अधिकारी कर्मचारी आपल्या निवडणूक कर्तव्यावर रवाना झाले आहेत

रांची इथं सुरू असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरू असलेल्या तिस या आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामन्याच्या दस या दिवशीचा खेळ अप् या उजेडामुळे स्थगित करण्यात आला आहे चहापानानंतर केवळ पाच षटकांचा खेळ झाला दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरूध्द आज रोहीत शर्मा यांनी आपल्या कारकिर्दीतील पहिले द्विशतक पूर्ण केले